मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धूवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोनानं निर्माण केलेल्या संकटातून आपण सगळे एकत्रितपणे बाहेर पडू असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता मात्र दुसऱ्या लाटेनं आपल्याला हादरवून टाकलं असल्याची खंतही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली या संकटाचा सामना करण्यासाठी आपण औषध उद्योग लस उत्पादक तसंच एक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली आहे यापुढे लढा जिंकण्यासाठी तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे असं ते म्हणाले राज्य सरकारंही आपापली जबाबदारी प्रयत्नपूर्वक पार पाडत असून केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय क्षेत्रासह आघाडीवर राहून काम करत असलेले करोनायोद्धे तसंच समाजसेवी संस्थांसोबतच समाजातले सर्वच घटक एकजुटीनं लढा देत असल्याचं ते म्हणाले यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयी असलेले नागरिकांचे गैरसमज आणि त्यांच्या मनातला तणाव दूर करण्याच्यादृष्टीनं कोरोनाबाधितांवर उपचार करणारे मुंबईतले डॉ शशांक जोशी तसंच श्रीनगरमधले डॉ नाविद शाह यांच्याशी संवाद साधला

शशांक जोशी यांनी आकाशवाणीला आपली प्रतिक्रिया दिली

प्रेम वर्मा या रुग्णवाहिका चालकाशी संवाद साधून त्यांनी रुग्णवाहिका चालकांनी दिलेल्या सेवेचं महत्वही आजच्या संवादातून मांडलं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे अनुभव नागरिकांच्या कामी यावेत यासाठी त्यांनी गुरूग्राम खेल्या प्रीती चतूर्वेदी यांच्याशीही संवाद साधला

ऑक्सीजन एक्सप्रेसनं राज्यात प्राणवायुचे टँकर दाखल झाले आहेत

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत

हे सर्व प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत असे निर्देशही प्रधानमंत्र्यांनी दिले होते

मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी याला होकार दर्शवल्याचं ते म्हणाले यासाठी राज्य सरकार जागतिक पातळीवर निविदा मागवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं लसीकरणासंदर्भात राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून ही समिती लसीकरणासंदर्भात राज्य सरकारला लवकरच शिफारस करणार आहे त्या समितीच्या शिफारसींनुसार राज्यातल्या नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे महावीर जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायड गृहमंत्री अमित शहा यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अहिसा तसंच जगा आणि जगु द्या या आदर्शांद्वारे भगवान महावीर यांनी मानवतेचा नवा रस्ता दाखवून दिला असं सांगत कोविडचा सामना करण्यासाठी स्वयंशिस्तीच्या माध्यमातून महावीरांच्या शिकवणीचं पालन करावं अशी विनंती राष्ट्रपतींनी जनतेला केली आहे भगवान महावीरांनी अहिंसा करूणा आणि निस्वार्थ भावना या तत्वांद्वारे सौहार्द आणि मानवतेच्या प्रगतीचा रस्ता दाखवला असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे भगवान महावीर यांचं जीवन आपल्याला शांती आणि आत्मसंयम शिकवतं देश कोरोना संकटाशी लढत असताना भगवान महावीरांकडे प्रार्थना करतो की त्यांनी सर्वांना निरोगी ठेवावं आणि या महासाथीवर मात करण्याच्या प्रयत्नांना यश द्यावं असं ट्वीट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी यांनी केलं आहे भगवान महावीर हे तप संन्यस्त वृत्तीसत्य आणि अहिंसा या तत्त्वांचं प्रतीक होते त्यांनी कर्म सिद्धांतावर भर दिला त्यांची ही तत्त्वं समाजाला कायम मार्गदर्शक राहतील अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत जैन धर्माचे चोविसावे आणि शेवटचे तीर्थकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी होत आहे देशात वैद्यकीय ऑक्सीजनचा पूरवठा सुरळीतपणे व्हावा याकरता पोलाद निर्माण क्षेत्रातल्या कंपन्या लक्षणीय योगदान देत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे

या कंपन्यांच्या सरकारी आणि खाजगी प्रकल्पांमधून ऑक्सीजन निर्मितीचं काम दिवसरात्र न थांबता सुरु आहे ऑक्सीजनचं उत्पादन वाढवून त्याचं वितरण वेगाने करण्याचे प्रयत्न होत असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हवाई दलानं मदतीचा हात पुढे केला आहे हवाई दलाच्या विमानानं ऑक्सिजनचे चार रिकामे टँकर गुजरातमधल्या जामनगरला रवाना झाले या टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागानं आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली बारामती तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच कोरोना चाचणी रुग्णवाहिका आणि प्राणवायूचं व्यवस्थापन करा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिले

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शाह आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी शैलेश पाठक यांचा यात समावेश आहे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणनेनं अटक केलेल पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना सरकारनं मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलं आहे माने यांनी या प्रकरणातल्या संशयित आरोपीला फोन आणि सीमकार्ड उपलब्ध करून दिलं असा त्यांच्यावर आरोप आहे

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजन एक्सप्रेसनं ऑक्सिजन टँकर मुंबईत लवकरच आणले जाणार आहेत

भारतीय माहिती प्रसारण सेवेतले वरीष्ठ अधिकारी मणिकांत ठाकूर यांचं आज कोविङनं निधन झालं त्यांच्यावर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपा नेते संजय देवतळे यांचं आज निधन झालं त्यांना कोरोनाची लागण झाली होती मागील काही दिवसांपासूनन त्यांच्यावर नागपूरमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते

मात्र केंद्रात असुविधा असल्याची ओरड करत ते सर्व वीस रुग्णं पळून गेले गुन्हा दाखल होईल म्हणून काही रुग्ण परतले मात्र उर्वरीत रुग्ण परतले

त्यानुसार या सर्व रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचं दीर्घ आजारानं काल निधन झालं

तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता आता तरी देवा मला पावशील का माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाघातानं आजारी होते

नांदेड जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात आज जागतीक हिवताप दिनानिमित्त हिवताप रोगाचे संशोधक सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यंदाचं घोष वाक्य शून्य हिवताप रुग्ण उद्दिष्टाकडे वाटचाल असं आहे राज्यात उद्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मरठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे विर्दभात मात्र हवामान कोरडं राहिल असंही वेधशाळेनं म्हटलं आहे